कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि अनेक ठिकाणी दुकानं बंद असली तरी सामान्य जनजीवन या बंदमुळे बाधित झालं नाही

जनजीवन सुरळीत राहिलं संवेदनशील क्षेत्रात सुरक्षेचा उपाय म्हणून बेस्ट बसगाडयांच्या खिडक्यांना लोखंडी जाळ्या बसवल्या होत्या आजच्या भारत बंदमध्ये नवी मुंबईतल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातल्या फळ भाजीपाला धान्य कांदा बटाटा मसाला या पाचही बाजारांमधले व्यापारी माथाडी मापाडी सहभागी झाले आहेत यामुळे या पाचही बाजारांमध्ये कृषी मालाची आवक आणि खरेदी विक्री बंद राहिली मुंबईत काँप्रेससह कम्युनिस्ट मार्क्सवादी कम्युनिस्ट राष्ट्रवादी या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन मालाड रेल्वे स्थानक आणि मालवणी क्रिं निदर्शनं केली लालबागमध्ये आज भारतीय कम्युनिस्ट पक्षानं निदर्शनं केली तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विभागात फिरून दुकानं बंद करण्यासाठी आवाहन केलं लालबागचा बाजार बंद असून परिसरात काळाचौकी पोलीस ठाण्यानं चोख बंदोबस्त ठेवला आहे पुणे आणि परिसरात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला पुण्यातल्या टिळक चौकात विविध संघटना तसंच राजकीय पक्षांनी निदर्शनं केली प्णे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घटकांचा संमिश्र प्रतिसाद होता गूळ आणि भुसार बाजारपेठा पूर्णपणे बंद होत्या तर फळं आणि भाजीपाला विभाग सुरू होता शेतमालाची आवक आज दीडशे गाड्यांपर्यंत खाली आली पुणे जिल्ह्यातल्या आसपासच्या गावांमधून शेतकऱ्यांनी आणलेल्या माल आडत्यांनी गाळ्यावर उतरवून घेतला मात्र हमाल मापाडी टेम्पोचालक आदी बंदमध्ये सहभागी झाल्यानं व्यवहारांवर मर्यादा आल्याचं आडते संघटनेनं सांगितलं ज्येष्ठ कामगार नेते डॉक्टर बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला पूना मर्चट्स चेंबरनं कडकडीत बंद पाळला पुणे व्यापारी महासंघान दुपारी बारापर्यंत दुकान बद ठेवली होती त्यानंतर हळूहळू सर्व दुकान उघडली पिंपरी चिंचवड शहरातही मुख्य बाजारपेठेत काही प्रमाणात दुकानं बंद होती तर त्विर ठिकाणी दुकानं सुरू असल्याचं चित्र दिसलं

बाबासाहेब आंबेडकर चौकात राजकीय पक्ष आणि कामगार संघटनांनी आंदोलन केलं औरंगाबाद शहरात बंदला अल्प प्रतिसाद दिसून आला मात्र जिल्ह्यात त्रिर ठिकाणी बंद पाळण्यात आला औरंगाबाद शहरात दिल्ली दरवाजा परिसरात आंदोलन करणाऱ्या डाव्या पक्षांचे पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं निदर्शनं केली या आंदोलनात शेतकरी नांगर आणि ट्रॅक्टरसह सहभागी झाले होते पोलिसांनी राष्ट्रवादी काँप्रेसच्या सुमारे तीनशे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं शेतकऱ्यांच्या जनआंदोलनाची संघर्ष समिती जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय आणि श्रमिक जनता संघ त्यादी संघटनांच्या प्रमुख कार्यकत्र्यानी शांततेत निदर्शनं केली या बंदला राष्ट्रवादी काँप्रेस शिवसेना आणि काँप्रेस या आघाडी सरकारमधल्या पक्षांनी पाठींबा दिला होता तरीही ठाणे जिल्हयात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला सकाळी काही काळ दुकानं बंद ठेवली होती मात्र रिक्षा बस आणि रेल्वे वाहतूक सुरळीत होती रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी बाजार सुरू आहेत एसटीची बस सेवाही सुरू राहीली सोलापूरमध्ये भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला भारत बंदला नागपूर शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला पूर्व नागपूरातल्या कळमना मार्केट यार्डातली नाशवंत मालाच्या दुकानात व्यवहार सुरु होते मात्र धान्य बाजार बंद राहिलेत रस्त्यावर मात्र वाहतूक सुरळीत चालू होती कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नागपूर शहर पोलिसांनी बंदोबस्त लावला आहे अकोला जिल्ह्यात महा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यानी संयुक्तरीत्या शहरात रॅली काढून व्यापाऱ्यांना बदचं आवाहन केले या बंदला व्यापाऱ्यांनी संमिश्र प्रतिसाद दिला सातारा जिल्ह्यात बाजारपेठा बंद राहिल्या मात्र किरकोळ स्वरूपात खाजगी वाहतूक सुरू राहिली बंद मधून अत्यावश्यक सेवा वगळल्या आहेत जळगावमधे लोकसंघर्ष मोर्चा आणि कामगार संघटना सयुंक्त कृती समिती रिक्षाचालकांची संघटना हमाल मापडी संघटना सर्व पुरोगामी संघटना शिवसेना काँप्रेस राष्ट्रवादी वियादी पक्ष मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी यांनी बंदचं आवाहन केलं होतं

यवतमाळमध्ये महाविकास आघाडीचे कार्यकतें शेतकरी पुत्र संघर्ष समिती आदिंनी बाजारपेठेत मोर्चा काढला मोर्चेकऱ्यांनी नागपूर तुळजापूर राज्य मार्गावर ठिय्या आंदोलन केलं आंदोलकांनी केंद्र सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली या आंदोलनात काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे शिवाजीराव मोघे आदी नेते सहभागी झाले बुलडाणा जिल्ह्यात मलकापूर क्रं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी चेन्नई अमदाबाद ही रेल्वेगाडी रोखून धरण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी काहीजणांना ताब्यात घेतलं वाशिम जिल्ह्यात शेती विषयक व्यापार आणि दुकानं दिवसा बंद राहिली जिल्ह्यातल्या हमाल माथाडी कामगारांनी या बंदला पाठिंबा दिल्यानं जिल्ह्यातल्या सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद आहेत काही ठिकाणी राष्ट्रवादी कँग्रेस आणि शिवसेनेनं रास्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला गडचिरोली शहरातली दुकानं सकाळपासूनच बंद होती भारत बंदला जालन्यात संमिश्र प्रतिसाद आहे मुख्य बाजारपेठेतील काही दुकानं बंद तर काही दुकानं सुरू आहेत भारत बंद आंदोलनाला रत्नागिरी जिल्ह्यात फारसा प्रतिसाद मिळाला नाही रत्नागिरी व्यापारी संघानं संपाला पाठिंबा दिला होता मात्र व्यापान्यांनी दुकानं बंद ठेवायची की व्यवसाय सुरू ठेवायचा हे त्यांच्यावरच सोपवलं होतं दरम्यान रत्नागिरी बाजारपेठेतली दुकान बंद करायला भाग पाडणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेवकासह अकरा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे भारत बंदला नाशिक जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला नाशिक जिल्ह्यातल्या सर्व बाजार समित्या बंद असल्यानं कांद्यासह शेतमालाचे लिलाव होऊ शकले नाही

विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांमध्ये कृषी कायद्यांबाबत संभ्रम निर्माण केला असून विरोधक या मुद्द्यावर राजकारण करत असल्याचा आरोप केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे ते आज नवी दिल्लीत माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे असून या कायद्यातील तरतुदींचा उल्लेख काँग्रेसच्या निवडणुक जाहीरनाम्यात होता असं जावडेकर म्हणाले

केंद्र सरकारनं केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेलं आंदोलन निश्वितच शेतकऱ्यांचं आंदोलन नाही असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे ते आज कोल्हापुरात वार्ताहर परिषदेत बोलत होते

ऊर्जा विभागाशी समन्वय साधून शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिली आहे

दत्तात्रय वने यांच्या शेतात झालेल्या कार्यक्रमात कृषीमंत्र्यांनी रिसोर्स बँकेतल्या शेतकरी बांधवांशी ऑनलाईन संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते यावेळी आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्षचे पोपटराव पवार कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्यासह राज्यभरातून प्रयोगशील शेतकरी ऑनला जि सहभागी झाले होते

कोरोनावरची लस उपलब्ध झाल्यानंतर ती लोकांना देण्यासाठीची सर्व पूर्वतयारी झाली असल्याचं आज आरोग्य मंत्रालयानं वार्ताहर परिषदेत सांगितलं आरोग्य विभागाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं की लसीकरणासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली असून कमी वेळेत सगळ्यांनाच ही लस देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचंही ते म्हणाले लसीच्या उत्पादनासाठीची तयारीही पूर्ण झाली असून काही लस उत्पादक कंपन्यांना येत्या काही आठवड्यात परवाने मिळणार असल्याचंही ते म्हणले संशोधकांनी हिरवा कंदिल दाखवल्यानंतर या लसीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यात येईल असंही ते म्हणाले सेरम आणि भारती बायोटेक या कंपन्यांनी आणिबाणीच्या काळातल्या वापरासाठीची परवानगी मागितली असून प्रधानमंत्रीही या लस उत्पादनाचा आढावा घेत असल्याचही त्यांनी या वेळी सांगितलं लसीकरण ही केवळ केंद्र आणि राज्य सरकारांचीच जबाबदारी नसून त्यात लोकांचाही सहभाग आवश्यक असल्याचही ते म्हणाले देशातल्या कोरोनारुग्णांच्या संख्येत घट होत असल्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केलं करोना प्रतिबंधात्मक लस संपूर्ण राज्यात पोचवण्यासाठी राज्यातली आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितलं ते जालन्यात बातमीदारांशी बोलत होते शीतसाठवणूक वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण यासह सर्व कामं पूर्ण झाली आहेत आता केंद्र सरकार आणि डूग कंट्रोलर ऑफ डिया यांच्या परवानगीची आम्ही वाट बघतोय असं ते म्हणाले

सध्या आजपर्यंतच्या एकूण कोरोनाबाधितांपैकी उपचाराधीन रुग्णांची संख्या चार टक्क्याच्या खाली आली आहे

ऑस्ट्रेलियाच्या मिशेल स्वेप्सननं भारताचे तीन गडी बाद केले या मालिकेतले पहिले दोन्ही सामने भारतानं जिंकले होते

विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी या पाच नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली